श्रीनगरमधील झबरवान डोंगरपायथ्याशी ट्युलिप उत्सवाचा बहर

माओवादी छत्तीसगढच्या बस्तर भागातील बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत आज सुरक्षा दलाचे पाच जवान शहीद झाले तर बाराजण जखमी झाले आहेत या परिसरात माओवादी मोठ्या संख्येनं लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून सुरक्षा दलांच्या एका संयुक्त पथकातर्फे इथं शोधमोहीम राबविण्यात येत होती हे पथक तरेम भागात पोहोचलं असताना माओवाद्यांनी पथकावर हल्ला केला त्यांच्या गोळीबाराचा सुरक्षा दलाच्या जवानांनी कडवा प्रतिकार केला या चकमकीत पाच जवानांना वीरमरण आलं त्यानंतर सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पोहोचली असून दोन हेलीकोप्तर्स आणि नऊ रुग्णवाहिका सुरक्षा दलांच्या बिजापूर मुख्यालयात पाठविण्यात आल्या आहेत शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत चकमक सुरूच होती

त्यापाठोपाठ ब्राझील इटली फ्रांस रशिया ब्रिटन आणिभारताचा क्रमांक आहे

तर चाचण्यांच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी साडेआठ टक्के आहे

पुण्यासह मुंबई नागपूर ठाणे नाशिक औरंगाबाद अहमदनगर नांदेड या महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह बंगळूरू आणि दिल्ली यांचा या दहा जिल्ह्यांच्या यादीत समावेश आहे

राज्य उत्तीर्ण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला असल्याचं आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे याबाबत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या

मधल्या काळात आपण ऑनलाईन ऑफलाईन यु ट्यूब गुगल यांच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू केल्या काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या तर काही ठिकाणी शाळा सुरू होऊ शकल्या नाही

आपली तब्येत आता उत्तम असल्याचं बिर्ला यांनी एका ट्विट संदेशात सांगितलं असून आपण बरे होण्यासाठी शुभेच्छा देणाऱ्यांप्रती त्यांनी आभार व्यक्त केले आहेत इटली टाळेबंदी इटलीमध्ये ईस्टरच्या परिणामी कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून तीन दिवसांचा लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे इटलीमधील सर्व प्रदेश आता रेड झोन बनले आहेत त्यामुळे तिथं अतिशय कडक निर्बंध लावण्यात आले आहेत

केवळ अत्यावश्यक ये जा करण्यास परवानगी असून इस्टर भोजनासाठी दोन प्रौढांसोबत घरच्या घरीच एकत्र जमण्यास परवानगी आहे सलग दुसऱ्या वर्षी पोप फ्रान्सिस रिकाम्या सेंट पीटर्स स्क्वेअरसमोरच ईस्टरचा संदेश देतील

इटलीसोबत युरोपिय देशांमध्ये देखील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचं नियंत्रण करण्याची लढाई सुरु आहे बांगलादेश टाळेबंदी बांग्लादेशमध्ये गेले अनेक दिवसांपासून कोरोना संक्रमण आणि मृत्युंमधील वाढ पाहून बांग्लादेशनं सोमवारपासून देशव्यापी लॉकडाऊन करण्याचं जाहीर केलं आहे बांग्लादेशचे रस्ते वाहतुक आणि पुल मंत्री ओबेयदुल कादर यांनी ढाका इथं आज बातमीदारांना सांगितलं की कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्यानं होत असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे लोकांनी कोरोनाविषयक नियमांचं सक्तीने पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आपत्कालीन सेवा लॉकडाऊनमध्येही सुरु राहतील उद्योगधंदे देखील सुरु राहतील मात्र कामगारांना नियमांचं पालन करत पाळ्यांमध्ये काम करावं लागेल असं ते म्हणाले

भारत आणि चीनमधील कर्मचाऱ्यांना या व्हिसाचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो काश्मीर दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील सेधव भागात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांची शोधमोहिम सुरू केली असून सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे हाती आलेल्या शेवटच्या वृत्तानुसार अद्यापही चकमक सुरू असून अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे तमिळनाडू प्रचार तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला केवळ एक दिवस शिल्लक राहिला आहे त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे सर्व पक्षांच्या नेत्यांच्या सभा रोड शो यामुळे वातावरण तापलं असून मतदारांना आश्वासनांची खैरात करून खूष करण्यात कोणत्याच पक्षानं कसर सोडलेली नाही भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज चेन्नईमध्ये भाजपा आणि सहकारी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो केला तिरुनेलवल्ली इथं आयोजित एका जाहीर सभेत बोलताना शहा यांनी कॉंग्रेस आणि डीएमके पक्षांवर स्वार्थी आणि भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला तर दुसऱ्या एका सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नद्दा यांनी तमिळनाडूच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेचा गौरव करीत त्यामुळे जगभरात भारताला सन्मानित केल्याचं प्रतिपादन केलं डी एम के नेता एम के स्टॅलिन यांनी एआयएडीएमके पक्षानं केंद्र सरकारपुढे मान झुकवून तामिळनाडूमधील जनतेच्या हिताशी तडजोड केल्याचा आरोप केला

विविध पक्षांचे स्टार प्रचारक आणि ज्येष्ठ नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हूगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं प्रचारसभा घेतली

इथल्या सर्वसामान्य माणसालाही बदल हवा असून त्यांनी विकासाच्या वाटेनं जायचं निश्वित केलं आहे असं मोदी म्हणाले ममता बॅनर्जी यांना मनोमन आपला पराभव होणार हे ठाऊक झालं असून त्यामुळेच त्या निवडणूक आयोगासह सर्व यंत्रणेवर खापर फोडत आहेत असंही मोदी म्हणाले

दक्षिण काश्मीरमधील हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अमरनाथच्या बर्फाच्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी असते

आज द्पारी या महोत्सवाचं श्रीनगर इथं उद्घाटन झालं गेल्या आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करीत या महोत्सवाला भेट देण्याचं आवाहन पर्यटकांना केलं होत

असाध्य स्वरूपाच्या रोग आणि आजारांबाबत व्यापक राष्ट्रीय धोरण तयार करावं अशी मागणी या क्षेत्रातील संशिधक व्यावसायिक यांच्याकडून प्रदीर्घ काळापासून करण्यात येत होती त्यांच्याबरोबर अनेकवेळा चर्चा आणि सल्लामसलती केल्यानंतर या धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात आलं आहे असाध्य रोगांवरील उपचाराच्या दृष्टीनं संशोधनाला चालना देणं आणि त्यासाठीचे उपचार वाजवी दरात उपलब्ध करून देणं हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे त्यासाठीची औषध आणि इतर उपचार सामग्रीचं उत्पादन देशातच करण्यासाठीचं नियोजन करण्यात आलं आहे पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे डॉक्टरांच्या पथकानं पवार यांच्या प्रकृतीची तपासणी केली असून ती आता स्थिर आहे त्यांना सात दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे

नमस्कार